काही ठिकाणचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे औरंगाबाद जिल्ह्यात पैठण ताल्क्यातल्या लिंबगाव ग्रामपंचायतीत बाब्राव पड्ळे यांच्या पॅनलनं नऊ पैकी आठ जागांवर विजय मिळवला मुरमा ग्रामपंचायतीत दिनकर मापारी यांच्या पॅनलनं सात पैकी पाच जागांवर विजय मिळवला थेरगाव ग्रामपंचायतीत विलास निर्मळ यांच्या पॅनलनं सर्व नऊ जागा जिंकल्या

वैजापूर तालुक्यात करंजगाव ग्रामपंचायतीत आमदार सुभाष झांबड गटाचे चार आणि कल्याण दागोडे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले पाचोड तालुक्यातल्या कोळी बोडखा इथं नऊ पैकी सात जागांवर लतीफ सर पॅनलचे उमेदवार विजयी झाले

कुंभेफळ इथं कुंभेश्वर विकास पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले

धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या म्हसदी ग्रामपंचायतीवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे

साक्री तालुक्यातल्या मालपूर कासारे ग्राम पंचायतीवर भाजपनं विजय मिळवला आहे

याठिकाणी चिठ्ठी टाकून विजयाचा निर्णय घेतल्यानंतर रत्ना म्हसदे विजयी झाल्या

शिवसेना पॅनलनं नऊ स्थानिक आघाडीनं सात काँग्रेस पँनलनं सहा तर राष्ट्रवादी आणि भाजप पॅनलनं प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला गोंदीया जिल्ह्यात सडकअर्ज्नी तालुक्यातल्या रेगेपार पांढरी ग्रामपंचायतीत सर्व नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित ग्राम विकास पॅनलचे उमेदवार निवडून आले आहे तीरोडा ताल्क्यात पालडोगरी ग्राम पंचायती मध्ये ग्राम विकास पॅनलनं नऊ जागा तर भाजपनं एक जागा जिंकली

यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली

पावसामुळे आजचा सामना थांबला असून दिवसअखेर भारताच्या द्रसऱ्या डावात चार धावा झाल्या

मोहम्मद सिराजनं पाच शार्दल ठाक्रनं चार तर वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला